मंत्रालयात आज मुख्यमंत्र्यांनी कौशल्य विकास अभ्यासक्रमांची माहिती घेतली त्यावेळी ते बोलत होते कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रमांचं जिल्ह्यान्सार नियोजन करण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली ग्रामीण तरुणांपर्यंत अभ्यासक्रमांची माहिती पोचवणं तसंच कुशल तरुणांना योग्य जागी नोकरीला लावण्याचं नियोजनही विभागानं करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यात कुशल रोजगार निर्माण करण्यात कौशल्य विकास विभागाचं मोठं योगदान असल्याचं कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं यावेळी विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आणि त्रिर अधिकारी उपस्थित होते सिंध्र्दर्ग जिल्ह्यातलं चिपी विमानतळ येत्या मे महिन्यापर्यंत कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज सिंधुद्गांत झाली त्यावेळी ते बोलत होते जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सवलतीच्या दरात वीजपुखठ्याचा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा भूमिगत वीजवाहिन्यांचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी जलयूक्त शिवारच्या कामांविषयी नियोजन समितीच्या सदस्यांबरोबर पाहणी करुन त्याचा अहवाल सभागृहात सादर करावा अशा सूचना पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या

बाबासाहेब आंबिकर यांच्या भव्य स्मारकाचं काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर दोन वर्षात नक्की पूर्ण होईल असं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्राध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं

बौद्ध विचारांची आस्था असणा यांना हे स्मारक आकर्षित करेल असंही पवार यावेळी म्हणाले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे हे देखील यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं अत्याधुनिक ज्ञान देण्याचं आव्हान विद्यापीठांसमोर असून ते पेलण्यासाठी स्वायत्त विद्यापीठं आणि महाविद्यालयांची निर्मिती आवश्यक असल्याचं राज्यपाल आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे

त्यावेळी ते बोलत होते नवीन शैक्षणिक धोरणात स्वायत्त विद्यापीठांच्या निर्मितीचा मुद्दा विचारात घेतला आहे असं त्यांनी या वेळी सांगितलं

धुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत आत्मधिंतन करण्यासाठी राष्ट्रवादी काँप्रेस पक्षानं आज धुळ्यातल्या राष्ट्रवादी भवनात बैठक घेतली या वेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसंच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आगामी ध्रुळे जिल्हा दौऱ्याबाबत चर्चाही या बैठकीत करण्यात आली तान्हाजी चित्रपटातल्या दूश्यांचा वापर करून दिल्लीतल्या निवडणूशी संबंधित तयार केलेल्या चित्रफितीचा भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे ते आज बातमीदारांशी बोलत होते भाजपा या चित्रफितीचा निषेध करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही अशी भाजपाची भूमिका असल्याचंही पाटील यांनी सांगितलं

बसिट्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आज कुडाळ रेल्वेस्थानकावर असलेल्या प्राध्यापक मधू दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली दरवर्षी प्रजासत्ताकदिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांसाठी यंदा बावीस मुलांची निवड करण्यात आली असून त्यात दहा मुली आणि बारा मुलांचा समावेश आहे आपल्या मित्राचा जीव वाचवताना स्वतःचा प्राण गमावलेल्या केरळच्या मुहम्मद मुहसिन या मुलाला मरणोत्तर शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे

पुरस्कार विजेत्यांना शौर्य पदक प्रमाणपत्र आणि रोख रक्कम पुस्स्कार म्हणून मिळते तसच शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना आर्थिक सहाय्य सुद्धा मिळते आसाममधे गुवाहाटी धिं सुरु असलेल्या खेलो धिंडिया या राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या मिहिर आंब्रेनं आज जलतरणाच्या पन्नास मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सूवर्णपदक पटकावलं अटीतटीच्या शर्यतीत त्यानं कर्नाटकच्या श्रीहरी नटराजला चकवलं

बीड नगरपालिकेच्या विषय समिती सभापतींची निवडणूक आज दूपारी झाली ही निवडणूक बिनविरोध झाली असून नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या गटानं त्यात आपलं वर्चस्व सिद्ध केलं बांधकाम समितीच्या सभापतीपदी सविता राजेंद्र काळे नियोजन सभापतीपदी भीमराव वाघचौरे पाणी पुरवठा सभापतीपदी रविद्र कदम शिक्षण सभापतीपदी मुन्ना त्रामदार आणि स्थायी समितीच्या सभापती पदावर विनोद मुळ्क आणि मोहम्मद सादेक यांची निवड करण्यात आली आहे शेतक यांना दिलासा देण्याच्यादृष्टीनं राज्य शासनानं गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत काही बदल केले आहेत या बदलांनुसार आता शेतक यांसोबतच त्यांच्या कुटुंबातील अन्य एका सदस्यालाही अपघात विमा योजनेचा लाभ मिळेल

विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांचे परिश्रम आणि वेळ वाचवण्याच्या हेतूनं दर बुधवारी लोकदरबार भरवणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे

परभणीतल्या संभाजीनगर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ स्वप्नील लाळे यांनी आज चारठाणा विल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य केंद्राच्या नवीन शिरत बांधकामाची आणि आरोग्य केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली आरोग्य केंद्र आणि आसपासच्या परिसरात स्वच्छता बाळगावी असे निर्देश त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले बदलत्या हवामानाला सामोरं जाण्यासाठी गावांना सक्षम करण्याकरता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येणार आहे कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी आज या प्रकल्पाचा आढावा घेतला प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी त्यात सहभागी गावांच्या सरपंचांना पत्र पाठवून कृषी मंत्र्यांनी या संदर्भात जनजागृती करण्याचं आवाहन केलं आहे विदर्भ आणि मराठवाङ्यातल्या जवळपास पाच हजार गावं या प्रकल्पात सहभागी झाली आहेत या प्रकल्पाला जागतिक बँकेचं अर्थसहाय्य आहे